त्यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधला नुकसान झालेल्या भागात पंचनाम्याचे आदेश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

आरे वसाहतीतली मेट्रो कार शेड कांजूरमार्ग इथं हलवण्यात येणार आहे त्यासाठी कांजूरमार्ग इथली सरकारी जमीन शून्य पैशात मेट्रोसाठी उपलब्ध करून देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

आरे वसाहतीतल्या व्क्षतोडी विरोधात सत्याग्रह करणाऱ्यांच्या विरोधातले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या तीन कृषी कायद्यांतल्या चांगल्या बाबी स्वीकारल्या जातील मात्र या कायद्यांबाबत काही आक्षेपही आहेत त्याबद्दल राज्यातल्या शेतकरी संघटनांशी चर्चा सुरू आहे चर्चेनंतर निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यातले जिम व्यायामशाळा मंदीरं तसंच मुंबईतली उपनगरी रेल्वे सर्वांसाठी सुरू करता येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मास्क स्वच्छता आणि सुरक्षित शारीरिक अंतर या त्रिसुत्रीने कोरोना विषाणूला लांब ठेवणं शक्य आहे यात हयगय करू नये असं आवाहन त्यांनी केलं

हळुवार आपण सगळे दार उघडत आहोत या उघडता दारातून सुबत्ता आली पाहिजे समृद्धी आली पाहिजे आहे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

धनगर समाज मागास असून होऊ घातलेल्या जनगणनेत समाजाची एकूण लोकसंख्या लक्षात घेऊन आरक्षण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली

या दरम्यान वीज कोसळून राज्यात अकरा जणांचा मृत्यू झाला मराठवाड्याच्या बहतांश भागात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे औरंगाबाद शहरात काल दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या जिल्ह्यात फुलंब्री पैठणसह वाहेगांव ढोरकीन पाचोड आडूळ राजापूर या परिसरात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला जालना जिल्ह्यातही काल बह्तांश भागात पाऊस झाला सोयाबीन काढणीसह कापूस वेचणीच्या वेळी आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली परभणी शहरासह जिल्ह्यातल्या मानवत सेलू परभणी पूर्णा गंगाखेड जिंतूर पालम सोनपेठ ताल्क्यात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे हिंगोली उस्मानाबाद इथंही काल विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उडीद मूग तसंच सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आहे सध्या सोयाबीन काढण्याचं काम वेगात सुरू असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी फजिती झाली आहे उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या आलियाबादवाडी इथल्या रहीवाशी सुशीला गायकवाड या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला नांदेड शहरासह कंधार लोहा नायगाव मुदखेड अर्धापूर या भागात काल द्रपारी पाऊद झाला कंधार तालुक्यातल्या औराळ इथले शेतकरी बालाजी गवाळे हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला बीड जिल्ह्यातली काल जोरदार पाऊस झाला केज ताल्क्यातल्या हादगाव इथले शेतकरी शिवाजी भांगे आणि उमरी इथले संतोष भैरट यांचा वीज पडून मृत्यू झाला लातूर जिल्ह्यातल्या मुरुड अकोला इथला आदेश आंबेकर या दहा वर्षाचा मुलाचाही काल वीज कोसळून मृत्यू झाला वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडून दोन जण ठार तर तिघे जखमी झाले आहेत नागपूर जिल्ह्यात शिवा खेड्यात शेतमजूर तीन महिला पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबल्या असतांना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला सांगली जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या पावसानं शेती आणि घरांचं नुकसान झालं

खानापूर कडेगाव आणि तासगांव तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाला यामुळे नदी नाल्यांना पुर आला असून अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत कोल्हापूर अहमदनगर अकोला जिल्ह्यांसह कोकणातही काल मुसळधार पाऊस झाला

यंदाच्या पावसाळ्यात पाणी नदीपात्रात सोडण्याची ही तिसरी वेळ आहे

तर परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या लोअर दुधना धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून आठ हजार घनमीटर प्रतिसेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे दरम्यान धरणांमध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणं किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून नदी काठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे

येत्या पंधरा ऑक्टोबरपर्यँत मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात बहुतांश ठिकाणी म्रसळधार पाऊस पडणार असल्याचं पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आलं आहे याच काळात राज्यात अन्य ठिकाणीही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे

जालना जिल्ह्यातल्या अंक्शनगर इथल्या कर्मयोगी अंक्शराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ काल टोपे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते या वर्षीच्या हंगामामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अधिकचे ऊस उत्पादन होणार असून राज्यामध्येही साखरेचे उत्पादन वाढणार असल्याचं ते म्हणाले

याबद्दल निर्माण करण्यात आलेले समज चुकीचे असून महिला वर्गानं अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं ते म्हणाले अभियानात कार्यरत कोणत्याही कंत्राटी कर्माचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात येणार नाही तसंच त्यांचं वेतन सुद्धा कमी केलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं इंडीयन असोसिएशन ऑफ लॉयर्स या वकीलांच्या संघटनेनं आपल्या विविध मागण्यासंदर्भात औरंगाबाद इथं काल भितीपत्रक लावून आंदोलन सुरू केलं आहे

संपूर्ण जिल्हाभर बेटी बचाओ बेटी पढाओचे उत्कृष्ट कार्य करत मुलींच्या जन्माविषयी जागृती करणाऱ्या पालम इथल्या कृष्णाबाई इंगळे यांचाही विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला